अभिनवता आणि सहकार्यातून ऊर्जेच्या नवीन जगात पाऊल टाकणार हा या परिषदेचा उद्देश आहे

श्वेन तेल आणि वायू च्या क्षेत्रात भारताने अलीकडेच केलेल्या विविध समझोत्यांचं तसंच बाजारपेठेच्या चित्राचं सादरीकरण परिषदेत होणार आहे ग्रेटर नॉयडात वीस हजार चौरस मीटर पसरलेल्या एक्स्पो मध्ये आयोजित परिषदेच्या अनुषंगाने भव्य प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी काल परिषदेत सांगितलं की भारत पेट्रोलियम उत्पादनांचा तिसऱ्या क्रमांकाचा ग्राहक आहे सर्वाना ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सरकारनं विविध उपाय केले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात वृदांवन चंद्रोदय मंदिर क्रि अक्षय पात्र फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तिथे ते तीनशे कोटी जणांना भोजन दिल्यासंबधी नोंद करणाऱ्या कोनशिलेचं आनावरण करतील वंचित घटकातल्या शालेय विद्यार्थ्यांना मोदी स्वतः तीनशे कोटी क्रमाकांचं भोजन वाढणार आहेत

त्यानंतर प्रधानमंत्री डिकॉनचे आचार्य श्रीला प्रभूपाद यांच्या विग्रहांवर पुष्पांजली अर्पण करतील शाळांच्या माध्यान्हभोजनासाठी अक्षय पात्र फाऊंडेशन अंमलबजावणी सहकारी आहेत जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलामुळे सा या विश्वासमोर मोठं संकट उभं राहीलं असून आता जनतेनंच ग्रीन गुड डीडस् सारख्या पर्यावरणाला अनुकुल मोहीमेत सहभागी व्हायला हवं असं आवाहन केंद्रीय पर्यावरणमंत्री हर्षवर्धन यांनी केलं आहे

प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढीचं आव्हान स्विकारण्यासाठी भारत पुढाकार घेऊन योग्य दिशेनं वाटचाल करत आहे यावर जागतिक समुदायाचाही विश्वास आहे असं मत ही हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं विज्ञान आध्यात्मिकता शिक्षण आणि पर्यावरण यासंबधी जागतिक परिषदेत ते काल बोलत होते दिल्लीच्या मतदार याद्यांबद्दल दूरध्वनीद्वारे जनतेत चुकीची माहिती देणा यांविरोधात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिल्ली पोलीसांना दिले आहेत दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी जनतेलाही याबाबत जागृत रहाण्याचं आवाहन केलं आहे मतदार यादीतून आपलं नाव वगळण्यात आलं आहे असे खोटे संदेश दिल्लीतल्या मतदारांना येत आहेत या मागे आम आदमी पार्टी असल्याचा आरोप करत भाजपा प्रतिनिधी मंडळानं दिल्लीच्या निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती त्यानंतर आयोगानं पोलीसांना तपासाचे निर्देश दिले आहेत बिहारमध्ये राज्यपाल लालजी टंडन यांच्या अभिभाषणानं विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज प्रारंभ होईल त्यानंतर राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात मांडला जाईल

या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची वहन क्षमता वाढेल असं बोगि कंपनीने म्हटले आहे

हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंह धनोआ आजपासून चार दिवसांच्या बांग्लादेश दौ यावर जात आहेत

बांग्लादेश हवाई दलाच्या परिचालन आणि प्रशिक्षण विभागांनाही ते भेट देतील विटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक राजीव कुमार आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार कुणाल घोष यांची चौकशी सीबीआय आजही शिलाँग कें करणार आहे हा चौकशीचा तिसरा दिवस आहे काल या दोघांनाही समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही चौकशी चालू आहे या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवण्यात पूर्वी पश्चिम बंगाल सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचं नेतृत्व राजीव कुमार यांच्याकडे होतं त्या तपासाअंतर्गत राजीव कुमार यांनी महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा सीबीआयचा आरोप आहे उत्तर प्रदेश सरकारने साहारनपूर आणि कुशीनगर मधल्या विषारी दारू दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन केलं आहे रेल्वेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सिंघल या पथकाचं नेतृत्व करतील

राज्य सरकारनं दोन्ही जिल्ह्यातल्या दुर्घटनाप्रस्त भागाच्या मंडल अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं राज्यभरात केलेल्या संयुक कारवाईत तीन हजारांडून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे

काबूलच्या शांतता प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि अफगाणिस्तानच्या सर्व पक्षांना चर्चेसाठी एकत्र आणण्यासाठी अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं प्रतिनिधिनंडळ अफगाणिस्तानसह सहा देशांचा दौरा करणार आहे अफगाणिस्तानमधले माजी राजदूत झालमय खलिलजाद या प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व करतील त्यांनी अलीकडेच तालिबान्यांसोबत व्यापक चर्चेला सुरुवात केली होती

शनिवारी रात्री सिरियन डेमोक्रेटिक सेनादलानं ही मोहीम सुरू केली बागौज परिसरात सुमारे वीस हजार नागरिकांना यापूर्वीच सुरक्षितरीत्या बाहेर नेण्यात आलं असून तिथं अजूनही धुमश्रक्री चालू आहे

हिमाचल प्रदेशात या आठवडाभरात आणखी हिमवर्षाव आणि पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यम आणि जास्त उंचीवरच्या डोंगराळ भागात येत्या शुक्रवारपर्यंत हिमवर्षावाची शक्यता असून सखल भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शिमला आणि कांगडा जिल्ह्यातल्या मूलठाण तालुक्यातल्या शाळांच्या हिवाळी सुड्टया दोन दिवसांनी वाढवण्यात आल्या आहेत

राज्यात काल सर्वत्र ढगाळ वातावरण होतं

भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या महिलांच्या सुवर्ण चषक फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आज भारताचा सामना नेपाळ बरोबर होणार आहे

स्पर्धेपूर्वी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं क्रीनेशिया आणि हाँगकाँग विरुद्ध दोन दोन सामने जिंकले होते